गेल्या काही वर्षात सहकारी आणि लहान बँका तसच तिथल्या गुंतवणूकदारांना अनेक गैरप्रकारांमुळे अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे ते लक्षात घेऊन हे विधेयक सादर करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील पंजाब नेंशनल बँकेचे उदाहरण देत ठेवीदार आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या पैशाची बचत आणि सुरक्षा करण्यासाठी हे विधेयक असून बँकेप्रमाणे काम करणाऱ्या इतर लहानमोठ्या सहकारी संस्थाही इतर व्यावसायिक बँकांप्रमाणे एकाच कायद्याखाली याव्यात आणि त्यांना सुशासन आणि कार्यप्रणालीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक व्हावं असा या विधेयकाचा हेतू असल्याचं सीतारामन यांनी ते सदनामध्ये मांडताना सांगितलं

यामुळे आता देशात अशी संस्था सुरू करणं आणि तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तीन आयुर्वेद शिक्षण संस्थांचं विलीनीकरण करुन एक संस्था सुरू करण्याची तरतूद या विधेयकात आहे

मात्र चीन सीमेवर घुसखोरी झालेली नाही अशी माहिती एका प्रश्नावरील लेखी उत्तरात देण्यात आली लडाख उत्तर कमांड दरम्यान पूर्व लडाखमध्ये चीननं आक्रमण केल्यास कडक थंडीच्या काळातही सडेतोड प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्यपूर्णपणे सज्ज असून लढण्यासाठी सक्षम आहे असं भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडच्या प्रवक्त्यांनी काल जम्मू इथं पी टी आय वृत्तसंस्थेला सांगितलं

यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बळकट होण्याबरोबरच राज्यातल्या तरुणांना रोजगारासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं

याबरोबरच राज्यात कृषि महोत्सव योजना राबवायला मंजुरी देण्यात आली असून दिवंगत बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवायचा तसंच अंबड इथं जिल्हा आणि तालुका न्यायालय स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी तसंच इतर अधिकारी आणि कर्मचा यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला

सध्या राज्याचा मृत्यू दर पावणे तीन टक्के आहे

यांबाबत त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह राज्यातल्या अन्य मंत्र्यांनीही कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला विरोध केला असून निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली आहे दरम्यान कांदा निर्यात बंदीच्या विरोधात कालही नाशिकसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं सुरूच होती नाशिक शहर काँप्रेसच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तर संभाजी बिग्रेडच्या वतीने व्दारका चौफुलीवर निदर्शने करण्यात आली पुणे सोलापूर धुळे आणि परभणी इथंही कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलनं करण्यात आली कांदा दर कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर पूणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर आणि आवक कशी होती याबाबत आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत

किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा दर दोन चार रुपयांच्या फरकाने टिकून आहे

सध्या कांद्याचा हंगाम नसून गरवा जातीचा उन्हाळी कांदा देशांतर्गत बाजाराबरोबरच बाहेरच्या देशांनाही पाठवण्यात येत असतो तर दुसरीकडे तामिळनाडूतल्या कांद्याचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी दमट हवामानामुळे प्रतवारी खालावल्याने या मालाला फारशी मागणी नसल्याचं कांद्याचे घाऊक व्यापारी राजू पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केंद्राने आपली बाजू सशक्तपणे मांडायला हवी किंवा मराठा आरक्षणासंदर्भात विशेष वटहुकूम केंद्र सरकारने काढण्याची विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेच्या शून्य प्रहरात केली स्थगितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधी मंडळाचे अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काल नाशिक शहरातील तीन आमदारांच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून या प्रदीर्घ लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली आहे या दिनानिमित्त आज औरंगाबादसह मराठवाड्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयात ध्वजवंदन करण्यात येणार आहे औरंगाबाद इथं संपर्क मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल तसंच ते हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियमांचं पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अहमदनगर इथ काल एका वेबिनारचं आयोजन क्षेत्रीय आणि प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो पत्र सूचना कार्यालय तसंच महिला आणि बालविकास विभागानं केलं होतं राष्ट्रीय पोषण महिना घराघरात पोषण उत्सव सुदूढ बाळासाठी पोषण आहार अशा विविध विषयावर तज्ञांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केलं धुळे जिल्ह्यातही महिला आणि बाल कल्याण विभाग पोषण अभियान राबवत आहे या अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे सोयाबीन उस्मानाबाद सोयाबीन बियाणे साठवणूक आणि बियाणे जपणूकीतून शेतकरी आत्मनिर्भर व्हावा यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे ऐकुया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

कृषी विभागाकडून सोयाबीन पिकाची काढणी मळणी साठवणूक उगवण क्षमता तपासणी करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे गावोगावी शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार असून शेतकरी सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे

याबाबत श्रमजीवी संघटनेनं संताप व्यक्त केला आहे कोरोना साथीच्या या काळात सर्वच आदिवासींवर संकट आलेलं आहे त्यामुळे सरसकट सर्वच आदिवासींना या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेनं केली आहे

विश्वनाथा यांना सर्वात समर्पित कुलगुरु पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे गोल्डन ए आय एम

पणे गजरात गुजरातमधील सुरत आणि गोव्यातील पणजीपर्यंत पुण्यातून एसटीच्या बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत पुण्यातून वाकडेवाडी इथून या बस सुरत आणि पणजीसाठी धावतील त्यासाठी ई पासची आवश्यकता नाही पन्नास टक्के प्रवासी क्षमतेने या फेन्या सुरू करण्यात आल्या आहेत अशी माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे बिबट्या रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात बिबट्याचा वावर आढळून येत आहे परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी या घटनेची नोंद घेतली असून बिबट्याला पकडण्याकरिता पिंजरा लावण्यासाठी वन खात्याच्या नागपूर इथल्या कार्यालयाकडून परवानगी मिळण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे

या पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी पिकात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी ऊस आणि मका पीक आडवे झाले आहे हिंगोली जिल्ह्यातील नरसी कहाकर परिसरात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात चार पाच दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे जून्ना आणि शिरूर दबडे इथले तलाव पाण्याने तुडूंब भरले आहेत मुखेडजवळील मोती नदीलाही पूर आला आहे

बुलडाणा जिल्ह्यातही काल दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला लातूर जिल्ह्यात गेले दोन दिवस सतत होत असलेल्या पावसामुळे देवणी तालुक्यातील शेतीचं रस्त्याचं आणि पुलाचं मोठं नुकसान झाल असून कांही गावाचा संपर्कही तुटला आहे

सळगरकर यांनी दिली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार